उच्च शिक्षणाच्या परीवर्तनामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची भूमिका या विषयावरील परिषदेत ते बोलत होते नव्या धोरणात शिक्षण देण्याबरोबरच उत्तरदायित्वाचाही समावेश करण्यात आला आहे मातृभाषेतून शिकताना सृजनशीलतेचा चांगला विकास होतो त्यामुळे त्रिभाषा पद्धतीवर भर देण्यात आला आहे तसंच जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती म्हणाले नव्या धोरणाबाबतच्या सर्व शंकांचं निराकरण केल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली या धोरणाचा आराखडा तयार करण्याचं काम चार पाच वर्षांपासून सुरू होतं आणि सुमारे दोन लाख जणांनी यासाठी सुचना पाठवल्या होत्या अशी माहिती पंतप्रधानांनी दिली सर्व विद्यार्थी सारख्याच क्षमतेचे असं मानून आखण्यात आलेल्या जुन्या धोरणांमध्ये बदल होऊन विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीचे विषय शिकण्याचं स्वातंत्र्य आता मिळेल

आता भारतातून बुद्धीमान लोकांचं कायमचं परदेशात निघून जाणं कमी करता येईल असं मोदी म्हणाले देशातील सर्व राज्यपाल राज्यांचे शिक्षणमंत्री आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते जावडेकर निळ्या आकाशासाठी शुद्ध हवा या विषयावरील वेबिनार आज आयोजित करण्यात आलं असून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर त्याच्या अध्यक्षस्थानी असतील राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावाही ते या दरम्यान घेतील

त्यानंतर प्रथमच हा दिवस आज पाळण्यात येत आहे देशातील शंभर शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात केलं होतं

गेल्या महिन्याभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण तिपटीनं वाढल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे संसर्गाचं लवकर निदान होऊन मृत्यूदर कमी राखण्यात यश मिळालं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे युनिसेफ कोरोना संसर्गावरील लस तयार झाल्यानंतर जगातल्या सर्व देशांना सुरक्षित जलद आणि समन्यायानं मिळावी यासाठी तिच्या वितरणाची जबाबदारी संयुक्त राष्ट्र बालक निधी अर्थात युनिसेफ घेणार आहे युनिसेफ ही लस खरेदी करणारी जगातली सर्वात मोठी संस्था आहे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेन्रीटा फोर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष कामकाज पाहणार आहेत कामकाजाला सुरुवात झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी सुधारणा आणि आकस्मिकता निधी याबाबतचा अध्यादेश सभागृहात सादर केला तसंच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणं आणि निवडणुका पुढं ढकलणं पुरवणी मागण्या यासंदर्भातले अध्यादेशही मांडले तेलंगण आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला देखील आजच सुरुवात झाली आहे

मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी मास्क घालणं स्रक्षित अंतर पाळणं याबाबतचे नियम अधिक कडकपणे पाळण्यात येणार आहेत प्रतिबंधित क्षेत्रातील मेट्रो स्थानकं खबरदारीचा उपाय म्हणून बंदच ठेवण्यात आली असून सुरु झालेल्या सर्व स्थानकांवर मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी शारीरिक तापमान मोजणी करण्यात येत आहे चेन्नई इथं आज सकाळी सात वाजता या सेवेचं उद्घाटन तमिळनाडूचे उद्योगमंत्री एम

संपत यांच्या हस्ते झालं विमानतळापर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली असून मेट्रोची तिकीट देता घेताना मानवी संपर्क टाळण्यासाठी चेन्नईत सर्व स्थानकांवर कार्ड रीडर्स बसविण्यात आले आहेत वातानुकूलन यंत्रणा स्वतंत्र फिल्टर्ससह बसविण्यात आल्या असून ठिकठिकाणी सातत्यानं सॅनीटायझेशन करण्यात येत असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीन कळवलं आहे चेन्नईमध्ये आजपासून दीर्घ पल्ल्याच्या आंतरराज्य बससेवेलाही प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात बिगर वातानुकुलीत सहाशे आरामगाड्या सोडण्यात येत आहेत राज्यांतर्गत रेल्वे सेवा देखील अंशतः सुरु करण्यात आल्या आहेत दिल्लीमध्येही आज सकाळपासून मेट्रोसेवेला प्रारंभ झाला

डीआरडीओ भारतानं आज हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हीकलची यशस्वी चाचणी केली संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा एक लक्षणीय आणि महत्त्वाचा टप्पा आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं हा नवा टप्पा गाठून आपली क्षमता दाखवून दिली आहे डीआरडीओच्या अध्यक्षांनी या मोहीमेत सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञ संशोधक आणि अन्य कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी त्यांनी केलेल्या निश्चयपूर्वक आणि अथक प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं आहे

चौथ्या फेरीच्या सामन्यादरम्यान जोकोविचनं आपल्यामागे मारलेला बॉल लाइन जजला लागला आणि त्या जखमी झाल्या त्यामुळे सामन्याचे पंच ग्रँड स्लॅम स्पर्धेचे पर्यवेक्षक यांनी चर्चा करुन जोकोविचला स्पर्धेतून बाद केलं दरम्यान या प्रकरणी जोकोविचनं समाजमाध्यमांवरुन स्पर्धेच्या आयोजकांसह सर्वांची माफी मागितली आहे आपण हे कृत्य हेतूपुरस्सर केलेलं नाही पण लाइन जज जखमी झाल्या त्यांना दुखावल्याबद्दल खूप वाईट वाटत आहे असं जोकोविचनं म्हटलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार